यवतमाळ मध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगदवारे संवाद साधला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन आणि वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाले होते महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते केंद्र सरकारनं दिलेल्या दिशानिर्देशांचं राज्यांनी काटेकोरपणे पालन करावं तसंच लाल क्षेत्रांच रुपांतर केशरी आणि त्यानंतर हरित क्षेत्रामध्ये करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत असंही ते म्हणाले कोरोना विषाणू संसर्गामूळं कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे गेल्या दीड महिन्यात आपण हजारो लोकांचे जीव वाचवू शकलो असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले विविध राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांशी चर्चा करताना ते बोलत होते सद्यस्थिती आणि पुढे घ्यायची खबरदारी याविषयी त्यांनी चर्चा केली आपल्या देशात अनेक लॉक विदयार्थी यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत त्यांना आणावयाचे आहे विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे त्यांना लगेच चाचण्या करून त्यांचे विलगीकरण करायचे आहे यासंदर्भात धोरण ठरविण्याविषयी आज चर्चा झाली तसंच लॉकडाऊन कठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनविण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याचे ते म्हणाले

राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत

सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत

धीरज व कपिल वाधवान या दोघांना काल सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे

या क्ट्ंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी पत्र दिलं होतं

कोरोनाग्रस्तांना तात्काळ वैदयकीय उपचार मिळावा यासाठी शासकीय वैदयकीय महाविदयालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालयातील या विशेष रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गतिशील नियोजनामुळे अत्यावश्यक सुविधा असलेली ही सुसज्ज इमारत अल्पावधीत उभी झाली आहे कोरोना विषाणुचा प्रादर्भाव सातत्याने वाढत असल्यामुळे अशा बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व समर्पित कोविड रुग्णालय तयार करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने केलेल्या सूचनेन्सार मेयो व मेडिकल येथे अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेमध्ये बदल करुन अतिदक्षता विभाग आयसोलेशन वार्ड तसेच ऑक्सिजन असलेली संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असुन राज्यातील पहिले कोविड रुग्णालय जनतेच्या सेवेत दाखल झाले आहे

आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार योजनेतून मेळघाटातील आदिवासींना अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा अशी मागणी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांना पत्रादवारे केली आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागप्रातील जयप्रकाश नगरातील कचरा डेपोत मनपाच्या स्वच्छताद्रतांना कोरोना संकटापासून स्वतला आणि पर्यायाने कृट्रंबाला सूरक्षित ठेवण्याच्या सूचना केल्या त्यांनी स्वच्छतादुतांना मास्क व सँनिटायजरचे वाटप केले लॉकडाउनच्या काळात अडचणीत सापडलेला मजूर वर्ग पुन्हा एकदा वस्तू विनिमय पदधतीकडे वळतो आहे ऐक़या या बाबत वाशिम जिल्ह्याचा विशेष वृतान्त आमच्या प्रतींनिधिकडून मार्च महिन्यात शेतीतील काम संपली की वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भाग ओस दिसतो येथील मजूर कामाच्या शोधात शहराकड धाव घेतो या वेळी मात्र कोरोनाच्या संकटाने गंगा उलटी वाहिली

गावात मज्रांची संख्या वाढली यांच्या हातांना काम नाही सरकारी मदतीवर किती दिवस राहावयाचे या विवंचनेतून गावात मिळेल ते काम मजूरवर्ग करू लागला या कामाच्या बदल्यात हा मज्रवर्ग पैसे घेण्या ऐवजी गह डाळी असे धान्य घेण्याला प्राधान्य देत आहेत

यातून जूनी वस्तू विनिमय पदधत ग्रामीण भागात पुनर्जीवित झाली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशीम हन सुनील कांबळे

कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स नर्स व वैदयकीय कर्मचाऱ्याने टाळ्या वाजवून निरोप दिला

तत्पूर्वी त्यांना आमदार निवास येथे कॉरान्टाईनमध्ये ठेवण्यात आले होते भरती असलेल्या काळात डॉक्टर व वैदयकीय कर्मचाऱ्यांने अत्यंत चांगल्या वातावरणात उपचार केले त्यामुळेच कोरोनामधून बाहेर पडणे शक्य झाले असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले

चंद्रपुर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमनाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे यवतमाळ चंद्रप्र या दोन्ही जिल्ह्याला जोळणाऱ्या वर्धा नदीवरील बेलोरा पूल हा मुख्य वाहतूक मार्ग असल्याने या वाहतुकीमुळे अगदी नदीच्या काठावर आलेल्या घुग्घूस शहराला मोठा धोका निर्माण झाला आहेत त्यामुळे या जिल्हा सीमेवर असलेल्या बेलोरा पुलाच्या दोन्ही काठावर पॅरामेडिकल स्टाफ तैनात करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहेत

भंडारा इथं क्षयरोगाच्या आजाराने आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या रुग्णाचा घश्यातील स्त्रावाचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम

प्रदीपचंद्रन यांनी दिली

इतक्या झपाट्याने फैलाव कसा झाला आणि या बाबतीती प्रशासनाने उचललेली पावलं याबाबत साविसस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतीनिधी यवतमाळ शहरात कोरोनाबाधितांचा गुणाकार संसर्गातुन झाला असला तरी पवारपूरा परिसरात असलेल्या हातपंप आणि एका स्वयंपाकी च्या माध्यमातून तसेच चोरून विक्री होत असलेल्या पान खर्या च्या माध्यमातून हा संसर्ग झपाट्याने फैलावला असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे

या भागात एक युवक बंदी असतानाही घरीच पानखर्रा बनवून विक्री करीत असल्याने संसर्ग झपाट्याने वाढल्याचे जिल्हाधिकारणनी सांगितले